महिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गाडीला हिरवा झेंडा दाखवला अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी डेमु गाडीची नियमित सेवा उद्यापासून सुरू होईल

पुण्यात सर्वाधिक चाचण्या होत असल्यानं दैनंदिन रुग्ण सापडण्याचं प्रमाणही जास्त आहे त्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे पुरेसा प्राणवाय परवठा प्णे शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रेशा प्रमाणात प्राणवायू निर्मिती आणि प्रवठा करण्यात येत आहे त्यामुळे सद्यस्थितीत पुणे पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात प्राणवायू कमी पडणार नसल्याची ग्वाही जिल्हा प्रशासन तसंच अन्न आणि औषध प्रशासनान दिली शासकीय तसंच खासगी रुग्णालयांकडून मागणी होईल त्याप्रमाणे प्राणवायूचा प्रवठा केला जात आहे अशी माहिती पृण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे उपआयुक्त एस

पाटील यांनी दिली

यावर पालिका प्रशासनाकडून अनेक उपाय करण्यात येत असून लवकरच नेहरूनगर इथं जम्बो कोवीड सेंटर सूरू करण्याबाबत पालिका प्रशासनाकडून हालचालींना वेग आला आहे

याविषयीची आढावा बैठक पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पार पडली उद्या शिवजयंती तिथीनुसार उद्या साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती दिनी कोरोनाविषयक सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन पूणे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे वाढत्या कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अनेक प्रकारचे निर्बध जारी करण्यात आले असून राज्य सरकारकडून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे

देशभरात अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यातील कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी सर्वाधिक रक्कम दिली असून काही कारखाने अजूनही चालू आहेत मात्र काही कारखान्यांकडून हमी भावापेक्षा कमी किंमतीत साखर विक्री होत असल्याबद्दलच्या तक्रारी केल्या जात आहेत नाबार्ड संप विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या कर्मचाऱ्यांनी आज देशभर एक दिवसाचा संप केला कर्मचार्यांनी शिवाजीनगर इथल्या नाबार्डच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं

बालन करंडक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या आहेत जीएसटी अँड कस्टम संघानं विजयी सलामी देत उद्घाटनाचा दिवस गाजवला

यामध्ये पूण्याच्या खेळाडूंनाही स्थान देण्यात आले आहे

हवामान पूणे आणि परिसरात आज दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र होतं

उद्याही आकाश निरभ्र राहील तापमानात फारसा बदल संभवत नाही असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार